राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत हे नूतन वर्ष सर्वांकरता सुख शांती समाधान आणि संपन्नता घेऊन येवो असं राज्यपालांनी म्हटलं आहे तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात मराठी भाषा साहित्य आणि सांस्कृतिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचं म्हटलं आहे दरम्यान नववर्षारंभानिमित्तानं आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईसह राज्यातल्या विविध शहरात शोभायात्रा काढून नववर्षाचं स्वागत केलं जात आहे मुंबईतल्या गिरगाव दादर ठाणे डोंबिवलीअंबरनाथ तसंच नाशिक शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या शोभायात्रेत महारांगोळी काढून तसंच गुढीपुजन करुन ढोलपथकाच्या गजरात आबालवृद्द सहभागी झाले होते घरोघरी दारावर गुढ्या उभारुन नववर्षाचं स्वागत केलं जात आहे सम्राट शालिवाहनाची राजधानी असलेल्या पैठण शहरात तसंच औरंगाबाद इथंही शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीपासून शोभायात्रा काढण्यात येणार आहे अलिबाग येथे हिंदू नववर्ष स्वागत समितीच्यावतीने राम मंदिरापासून पारंपारिक वेषभूषा करून शोभायात्रा काढण्यात आली होती रत्नागिरीच्या जनसेवा ग्रंथालयानं साहित्यीक गुढी उभारुन नववर्षाचं स्वागत केलं गोंदिया जिल्हा परिषदेतर्फे गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा ही मोहिम राबवण्यात येत आहे राज्यात आजपासून प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे

एकदाच वापरण्यासारख्या वस्तू म्हणजेच ताटं कप थाळ्या पेले चमचे स्ट्रॉ वाटी यांचा वापर वितरण घाऊक आणि किरकोळ विक्री आणि वाहतूक करायला संपूर्ण राज्यात बंदी असणार आहे दहशतवाद विरोधी पथकानं काल पुण्यातून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली बांगलादेशमधल्या अन्सारउल्लाह बांग्ला टीम दहशतवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना या लोकांनी आश्रय दिल्याचा त्यांच्यावर संशय आहे वानवडी भागात ते बेकायदेशीररित्या राहात होते त्यांच्याकडे बनावट कागदपत्रेही सापडली आहेत

जम्मू काश्मीर मध्ये पूंछ जिल्ह्यात मेंढरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात एकाच कुटुंबातले पाचजण मारले गेले सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी बालाकोट विभागात पाकिस्तानी सैन्याने नागरी वस्ती तसंच इतर भागांवर उखळी तोफांचा वर्षाव सुरु केला असल्याचं संरक्षण सूत्रांनी आकाशवाणीला सांगितलं देवटा गावात एका घरावर पडलेल्या बॉम्बमुळे घरातले पाच जण ठार झाले तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या भारतीय सैन्य हल्ल्याला जश्यास तसे उत्तर देत आहे

सिंह यांनी केले

मात्र निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात आम्ही यशस्वी झालो

त्यांच्या तसेच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी

श्रीकृष्ण यांच्या हस्ते उद्योग क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या उद्योगांना गौरविण्यात आले

ग्वाल्हेर इथे महिला क्रिकेट आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे

तीन देशातील टी टवेंटी क्रिकेट मालिकेतील अंतिम सामना आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात रंगणार आहे

मुंबई आणि आसपासच्या भागात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे